भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा काल सांगली जिल्ह्यात दाखल झाली पलूस इथल्या सभेत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली

दरम्यान इस्लामपूर ताकारी रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर कडकनाथ कोंबड्या फेकल्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं सांगलीहून निघून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल कोल्हापूर इथं पोहोचली यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या कामगिरीच्या आधारे जनतेनं मूल्यमापन करावं आणि पुन्हा एकदा भाजप महायुती सरकारला विजयी करावं असं आवाहन केलं

ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं पवार म्हणाले

येत्या नऊ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असून त्यापूर्वी नवीन विधानसभा स्थापन होणं आवश्यक आहे आयोगाच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

मराठवाड्यात आठही जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातल्या स्मुती स्तंभाजवळ होणार आहे शहरातल्या औरंगपुरा इथं उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी आठ वाजता होणार आहे

इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ शिवानंद भान्से यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांना ही माहिती दिली

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीतला मतदारांचा प्रतिसाद लक्षात घेऊन कुठल्याही राजकीय पक्षासोबत न जाता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांना दडपशाहीच्या मार्गानं रोखण्यात येत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्यात यावा मागील वर्षातल्या खरीप आणि रब्बीच्या पीकविम्याचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज द्या तसंच शेतमुजराच्या हाताला काम आणि राशन देण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं दरम्यान आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी काल औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं केली